त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं शिष्टमंडळ आहे उद्या सोलबर्ग याचं राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं जाईल या भेटीदरम्यान सोलबर्ग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडु यांचीही भेट घेतील परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या सोलबर्ग यांची भेट घेतील नॉवेंच्या प्रधानमंत्री राईसिनिया डायलॉगच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील तसंच भारत नॉर्वे उद्योजक परिषदेलाही संबोधित करतील आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं एक समिती स्थापन केली आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे या वीस सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील केंद्रीय मंत्री अरुण जेटली निर्मला सीतारामन रविशंकर प्रसाद पियूष गोयल मुख्तार अब्बास नक्वी आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा या समितीत समावेश आहे अरुण जेटली प्रचार समितीचे अध्यक्ष असतील तर रविशंकर प्रसाद यांना माध्यम समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांसाठीच्या संपर्क समितीचे प्रमुख असतील तर सुषमा स्वराज यांच्याकडे निवडणूक साहित्य प्रकाशित करण्यासंदर्भतल्या समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली

या संपांमुळे मुंबईसर राज्यभर जनजीवनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे आपल्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत प्रशासनासोबत झालेली बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची चर्चा निष्फळ ठरल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांनीही आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे शिवसेनेनं या संपाला पाठिंबा दिल्यामुळे बेस्टची बस सेवाउद्या ठप्प होण्याची शक्यता आहे दरम्यान बेस्ट प्रशासनानं वाटाघाटीसाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाला आज दूपारी बोलावलं आहे

ऑस्ट्रेलियात सिडनी इथं चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज पाचव्या दिवशीही पावसाचा व्यत्यय कायम राहिल्यानं सामना अनिर्णित राहिला

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघानं केला आहे

मात्र कालपासून अंधुक प्रकाश आणि पावसाचा व्यत्यय आजही सुरू राहिल्यानं हा सामना ऑस्ट्रेलियाला अनिर्णित राखता आला या मालिकेत तीन शतकांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या चेतेंबर पुजाराला सामनावीराबरोबरच मालिकावीराचा किताब मिळाला